पूर्व प्राथमिक तसंच पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांचेही दररोज ऑनलाईन वर्ग घेण्यास राज्य सरकारची मंजूरी

मात्र येत्या जूलैअखेर पर्यंत राज्य शासनानं जे निर्बंध लागू केले आहेत ते तसेच सुरु राहणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं सांगली सांगली जिल्ह्यात काल टाळेबंदी सुरु झाली सर्व दैनंदिन व्यवहार बाजारपेठ वाहतूक किराणा द्काने भाजीपाला विक्री बंद ठेवण्यात आली आहे तथापि औषध द्कानेवैद्यकीय सेवा द्ध वितरण सुरु राहणार आहे

ऑनलाईन कोरोनाच्या दीर्घकालीन टाळेबंदीमुळं देशभरात सर्वत्रच ऑनलाईन व्यवसायाला चालना मिळाल्यानंतर वारंवार होणाऱ्या टाळेबंदीमुळं आता छोटे व्यावसायिक देखील त्याच मार्गावरून वाटचाल करु लागले आहेत

कोरोनाच्या प्राद्भावामुळं देशभर लागू झालेल्या टाळेबंदीत ऑनलाईन व्यवसाय वाढीला लागला होताच पण मध्यंतरीच्या काळात अनेक ठिकाणची टाळेबंदी शिथिल होऊन जनजीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू झाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांना पुन्हा दुकाने खुली करण्याची संधी मिळाली अनेकांचे व्यवसाय हळूहळू पुन्हा सुरु होत असतानाच पुण्यासारख्या शहरातून त्याचबरोबर राज्यातील अनेक प्रमुख शहरात पुन्हा एकदा कडक टाळेबंदी लागू झाली आणि छोट्या व्यावसायिकांवर पुन्हा एकदा बेकारीची कु हाड कोसळली मात्र या परिस्थितीतही छोट्या व्यावसायिकांना पुन्हा ऑनलाईन व्यवसायानेच तारले असून आता गल्ली बोळातील अगदी छोटे व्यावसायिक देखील फोनवरून ऑर्डर घेऊन आपापल्या पद्धतीनं ऑनलाईन व्यवसाय करू लागले आहेत ऑनलाईन व्यवसायाचा हा विस्तार लक्षात घेता नजीकच्या काही काळात अवघा बाजारच ऑनलाईन कडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याह्न विनायक सोमणी

त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अथवा द्रदृश्य प्रणालीद्वारे तोंडी परीक्षा घ्यावी असं या आदेशात म्हटलं आहे ऑनलाईन वर्ग राज्यातील शाळांना पूर्व प्राथमिक आणि पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांचे दररोज ऑनलाईन वर्ग घेण्यास राज्य सरकारनं मंजूरी दिली आहे

लहान आणि मोठ्या गटातील विद्यार्थ्यांच्या पालकांना या सत्रांमधून मार्गदर्शन केलं जाणार आहे अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे वैद्यकीय वाहन चेस द व्हायरस ट्रेसिंग ट्रॅकींग ट्रिटिंग या चत्सूत्रीची अंमलबजावणी यशस्वीपणे आणि अविरतपणे करणा या ब्रहन्मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय साधने असलेल्या वाहनांच्या ताफ्यात आता आणखी तीन वैशिष्ट्यपूर्ण वाहनांचा समावेश झाला आहे

तर तिसरं वाहन कोविड चाचणीसाठी आवश्यक असणा या साधनांनी आणि क्ष किरण यंत्रासह सुसज्ज आहे ही तिन्ही तीन चाकी वाहनं आकारानं छोटी असल्यामुळे अरुंद रस्त्यांवर देखील या वाहनांचा उपयोग करणं तुलनेनं सुलभ असणार आहे याकामी सहकार्य करणाऱ्या मुरली देवरा फाऊंडेशन गोदरेज कंपनी यांच्यासह आमदार अमिन पटेल आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांच्याप्रती महापालिका आयुक्तांनी आभार व्यक्त केले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी यांच्यासह सुहास देशपांडे

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या प्रयोगशाळेचं द्रदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन झालं कोरोना गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर राज्यात सर्वाधिक आहे

डु कंटेन्ट पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं विविध साधनांचा उपयोग करून ऑनलाईन मजकूर अर्थात ई कंटेट कसा तयार करावा याबाबतच्या प्रशिक्षण वर्गाचं नुकतंच आयोजन केलं होतं ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

ही गरज ओळखून कुलगुरू डॉ मूणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठातील शिक्षकांसाठी ऑनलाइन मजकूर ई कंटेट तयार करण्याच्या संदर्भात प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या या सहा दिवसाच्या प्रशिक्षण वर्गात मोबाईलचा वापर करून लेक्चर्स कसे तयार करावेत गूगल क्लासरूम गूगल मीट ओबीएस सिस्टीम मूक अभ्यासक्रम इत्यादींसंदर्भात माहिती देण्यात आली विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे द्वितीय वर्षाचे वर्ग एक ऑगस्टपासून सुरू होणार आहेत या अनुषंगाने हे प्रशिक्षण ऑनलाइन मजकूर तयार करण्यासाठी उपयुक्त ठरले अशी प्रतिक्रिया प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी व्यक्त केली आकाशवाणी बातम्यांसाठी सोलापूरहून महेश पांढरे यांच्यासह सुरेखा जोशी दत्तवाडी पोलिस कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक देविदास घेवारे यांनी जनजागृतीसाठी सायकल फेरी सूरु केली आहे घेवारे रोज सायकल घेऊन प्रतिबंधित क्षेत्रात फिरतात आणि कोरोना बाबत जागृती करत आहेत ऐकुया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून

दत्तवाडी दांडेकर पुल जनता वसाहत पार्वती दर्शन हे बाधित भाग दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत

या भागात गाडी जाऊ शकत नाही त्यामुळे देविदास घेवारे सायकल वर फिरून या भागात जागृती करत आहेत सरकारी गाडी घेऊन गेल्यास नागरिक पळून जातात पण सायकल वर गेल्यास प्रतिबंधित भागात नागरिक सामाजिक अंतराचा पालन करतात कि नाही हे लगेच कळत त्यामुळे सायकल वर गस्त घालणं फायद्याचं ठरतं असं घेवारे यांनी आकाशवाणीला सांगितलं

ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी दत्तवाडी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत

वाशीम वाशीम जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष अभियान सुरू करण्यात आलं आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहुन सुनील कांबळे प्रतिबंधित प्रणे शहरात प्रतिबंधित क्षेत्रांची प्नर्रचना करण्यात आली असून त्यांची संख्या कमी झाली आहे

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शकयतो घरीच रहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार